दरेकर यांचा आरोप

सरकारतर्फे शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय

क्षेत्रात शोककळा देश कोविड कोरोना विरोधातल्या लढाईत देशानं यशाचा नवा टप्पा गाठला असून सलग अठरा दिवस पन्नास हजारापेक्षा कमी नवे कोरोनाबाधित आढळून आले

आरोग्याबाबत पायाभुत सुविधांमधली वाढ केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांची प्रभावी अंमलबजावणी तसंच डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांचे अथक परिश्रम यामुळे देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत आहे तर या आजारानं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण घटत आहे असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

दरम्यान दिवाळी नंतरच्या काळात नागपूरसह विदर्भात रुग्ण वाढ दिसून येते आहे

प्रशासनातर्फे लोकांना कोविड विषयक शिस्त पाळण्याचे वाहन करण्यात येत आहे विना मास्क फिरणाऱ्या लोकांना आता एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे काल या संदर्भातले आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी काढले

महाविकास आघाडिच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं असून देखील शेतकरी आणि इतर समाजघटक समाधानी नसल्याचं ते म्हणाले या सरकारमध्ये एकवाक्यता नसून विसंवाद आणि संभ्रम दिसून येतो अशी टिका त्यांनी यावेळी केली गेली पाच वर्षे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विदर्भाचा विकास झाल्याचं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं आगामी पदविधर मतदारसंघाची निवडणूक विकासाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची ठरते असं दरेकर म्हणाले तसंच मराठा आरक्षणासंदर्भात सरकार गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला सध्याचं सरकार स्वतःचं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवते असा टोलाही त्यांनी लगावला ते आज भाजपाचे पदविधर मतदारसंघासाठीचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ नागप्रात आले होते

सर्व प्रशासकीय विभागांनी या निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करावी असेही या आदेशात म्हटले आहे मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्याच्या अर्जाच्या अंतिम निकाला पर्यंत हा शासन निर्णय लागू राहणार आहे विदयार्थ्यांचं शैक्षणिक न्कसान होऊ नये यासाठी प्रवेश प्रक्रिया स्रू करणं आवश्यक असल्याचं मंत्री अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं राज्यात मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहेत त्यामुळं एसईबीसी प्रवर्गातील विदयार्थ्यांना खुला प्रवर्गातून प्रवेश घेता येणार असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं यशवंतराव चव्हाण प्ण्यतिथी आध्निक महाराष्ट्राचे शिल्पकार ज्येष्ठ नेते दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या छत्तीसाव्या प्ण्यतिथी निमित्त आज राज्यात विविध ठिकाणी त्यांना आदरांजली वाहिली जात आहे उपम्ख्यमंत्री अजित पवार आमदार पृथ्वीराज चव्हाण पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सातारा जिल्ह्यात कराड इथं चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं शासकीय महाप्जा कार्तिकी एकादशीनिमित सोलापूर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र पंढरपूर इथल्या मंदिरात उदया पहाटे उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे तर वारकरी प्रतिनिधी म्हणून पंढरपूरचे कवडूजी भोयर आणि क्स्मबाई भोयर हे दांपत्य पवार यांच्यासह महापूजेत सहभागी होणार आहे आज सहा वीणेकरांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून ही निवड करण्यात आली मूळचे वर्ध्याचे असलेले भोयर गेल्या दहा वर्षांपासून पंढरपूर इथं विठ्ठल मंदिरात वीणा पहारा देत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं

ने घट होण्याची शक्यता आहे असे हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणा या अळीच्या वाढीस पोषक आहे आणि त्यामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळंयापासून न्कसान होण्याची शक्यता आहे तरी तूर उत्पादक शेतकऱ्यांनी किडीचे व्यवस्थापन करावे असे आवाहन चंद्रप्र जिल्हा अधिक्षक क़षी अधिकारी यांनी केले आहे अहमद पटेल निधन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनाबददल राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातून दुःख व्यक्त होत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकऱ्या नायड़ पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी राजस्थानचे म्ख्यमंत्री अशोक गहलोत पश्चिम बंगालच्या म्ख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रदधांजली अर्पण केली आहे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली ज्येष्ठ अन्भवी नेते अहमद पटेल यांच्या निधनानं कॉग्रेस पक्षानं चाणक्य गमावला आहे राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची देखील मोठी भूमिका होती या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पटेल यांच्या निधनाने महाविकास आघाडीचं मार्गदर्शक नेतृत्व हरपल्याची भावना उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे अहमदभाई पटेल यांच्या निधनाचे वृत ऐकून मला जबर धक्का बसला काँग्रेसरुपी क्टूंबाने जसा भारत एकसंघ राखून सर्व भारतीयांना सोबत घेऊन जाण्यात सर्वात मोलाची भूमिका वठवली तशीच भूमिका अहमदभाई यांनी काश्मीर ते कन्याक्मारीपर्यंत पसरलेल्या काँग्रेस पक्षाला एकत्र बांधून ठेवण्यात आणि सर्व काँग्रेसजनांना सोबत घेऊन वाटचाल करण्यात वठवली या शब्दात राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जेष्ठ कॉंग्रेसनेते पटेल यांच्या निधनाबददल दुख व्यक्त केले आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनाबददल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे पटेलजी यांच्या निधनाने पक्षासाठी एकनिष्ठ असलेला नेता गमावला असून एक विद्वान राजकारणी आणि एका अभ्यासू ब्द्धीमान आणि परखड नेतृत्वास देश मुकला आहे

अशा शब्दात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे

उद्या ग्जरातमधील अंक्लेश्वर इथ त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे